ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला तसंच सध्या बदली झाल्यानंतर पहिली पाच वर्षे जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्य करावं लागत आहे त्यामध्ये बदल करुन सदरचा कालावधी हा दोन वर्षे करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला दरम्यान कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं सद्यस्थितीचा आढावा ग्रहमंत्र्यांनी आज पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला

देशातल्या काही राज्य सरकारांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं असून राज्यात अनेक स्तरातून ही मागणी होत असल्याचं ग्रहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

देश निरोगी राहण्यासाठी परिचारिका बजावत असलेल कर्तव्य आणि त्यांची कामाप्रती बाधिलकी अनुकरणीय असल्याचं पंतप्रधानांनी द्विट संदेशात म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनीही परिचारिकांना श्भेच्छा दिल्या आहेत

राज्याचे मदत आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर इथल्या विभागीय आयुक्तांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे

तसंच या पोटेलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशान्सार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के

वेण्गोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे देशात नुकत्याच पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू केरळ आणि पुद्रच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती

या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं

या काळात नागरिकांना केवळ वैद्यकीय कारण असेल तरच बाहेर पडता येणार आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने सोमवारी हा निर्णय घेतल्यानंतर काल आणि आजही नागरीकांनी बाजारात गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोरोना विषाणूची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेन्सार नाशिक महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे

नाशिक महानगरपालिकेच्या वतीनेही शंभर खाटांचं बाल रुग्णालय कोरोना बधितासाठी उभारण्यात येणार आहे